पंतप्रधानांची दिवाळी देशाच्या सरहद्दीवर सैनिकांसोबत

राज्याचे गृहमंत्री दिवाळीसाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीत

राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी ठरला पाडव्याचा मुहूर्त

प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाची आदरांजली पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानात जैसलमेर इथल्या लोंगेवाला सीमाभागातील शेवटच्या ठाण्यावर जवानांबरोबर दिवाळी साजरी केली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 भारतीय सैनिकाची बरोबरी कोणीही करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी भारतीय सैन्याच्या वीरतेची प्रशंसा करत सैन्याचं मनोबल वाढवलं

पाकिस्ताननं हल्ला केला त्या वेळी भारतीय सैन्यानं पराक्रमाची पराकाष्ठा करत पाकीस्तानी सैन्याला धूळ चारली लोंगेवालाचं ऐतिहासिक युद्ध भारतीय जवानांच्या अत्युच्च शौर्याची साक्ष देतं असं सांगत त्यांनी ऐतिहासिक युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला

जनतेच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली असं सांगून गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातली मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्यानं राज्यातील मंदिरही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती याची दखल घेत अखेर राज्य सरकारनं दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिरान सुचलेलं शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे महाराष्ट्रातील लाखो वारकरी हिंदुत्वप्रेमी जनता मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा यांची ही मागणी होती त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला असं ते म्हणाले

ते शब्दातून मांडणारा हा वृत्तांत

दिवाळीच्या या प्रकाशपर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आश्विन आणि कार्तिक महिन्यातल्या मंगलपर्वाची आठवण म्हणून सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या वर्दळीनं सराफी पेढ्या गजबजल्या आहेत टाळेबंदीमुळं यंदा अर्थचक्राची गती काहीशी मंदावली तरीही नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पाहायला मिळतोय कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाकडून वारंवार नियम आणि अटींचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे परंतूउत्साहानं खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच पालन होताना मात्र दिसत नाही त्यातच मंदिरं बंदच असल्यानं काल नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर नागरिकांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता आलं नाही आश्विन अमावास्येला सर्वत्र लक्ष्मीचा संचार असतो असं मानतात त्यामुळं काल सायंकाळी आश्विन अमावास्येच्या मुहूर्तावर नागरिकांनी उत्साहात लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन केलं कोरोनाचं संकट टळू देत आणि सर्वत्र उत्साह आनंद आणि मांगल्य नांदू देत अशी प्रार्थनाही नागरिकांनी केली दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मिय प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय राज्य शासनानं काल जाहीर केला

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक यांच्यासह वैष्णवी कारंजकर पुणे

वाशिमच्या दिवाळीचं वैशिष्ट्य सांगणारा हा वृत्तांत

दिवाळीच्या या पाच दिवसा पैकी दिवाळी पाडव्याचा दिवस विदर्भातील वाशिम जिल्ह्यात आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो या दिवशी शेतकरी सकाळी नदीवर जातो नदी मध्ये असणाऱ्या लव्हाळी ही वनस्पती आणतो आणि त्या वनस्पती पासून दोन प्रकारचे दिवे बनवतो एक दिवा असतो दोन पणत्या ठेऊन पूजा करण्याचा तर दुसरा दिवा असतो एक पणती ठेवून पूजा करण्याचा यातील दोन पणतीच्या दिव्याने घरातील गाय बैल वासरू म्हैस या पश् धनाची पूजा दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी असे म्हणत शेतीत चांगल्या पिकांची तसेच पशुसंवर्धनाची प्रार्थना करतात

नाशिक छापे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मिठाई आणि तयार फराळाचे पदार्थ उपलब्ध आहेत मात्र होणारी भेसळ लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे

भूषण सताई हे मराठा रेजिमेंट मध्ये कार्यरत होते सुट्टय़ा अर्धवट सोडून ते दहा दिवसांपूर्वीच कर्तव्यावर रुजू झालेले होते

या गोळीबारात शहिद झालेल्या कोल्हाप्र जिल्ह्यातल्या बहिरेवाडी गावच्या ऋषिकेश जोंधळे या जवानाचा पार्थिव देह आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे बहिरेवाडी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण बहिरेवाडी गावानं यंदाची दिवाळी साधेपणानं साजरा करण्याचाही निर्णय घेतला आहे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल शहिदांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं

बालदिन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची एकशे एकतीसावी जयंती काल देशभर साजरी करण्यात आली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक आजी माजी सदस्यांनी संसदेच्या केंद्रीय सभागृहातल्या नेहरु यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून नेहरु यांना आदरांजली वाहिली आहे काँप्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शांतीवन इथं नेहरु यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेहरु यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन केलं आहे तसंच बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्येही नेहरू जयंती साजरी झाली बाल दिनानिमित्तही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते

त्यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेतली नव्हती यामुळे पेमेंट आणि सेटलमेंट कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे

ही मिनी बस वाशीमधून गोव्याकडे निघाली होती या अपघातातल्या मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या बालकासह अन्य तीन परुषांचा समावेश आहे सोलापूर पुणे महामार्गावर काल पहाटे एक रुग्णवाहिका धावत्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला

रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे इथं गेलेले दोन पर्यटक समुद्रात बुडाले तर चौघांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवलं आयपीएल सट्टा सोलाप्रातील आयपीएल सट्टा प्रकरण नागप्रपर्यंत गेलं आहे तेथून तीन बुकींना सोलाप्र शहर ग्रन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली

पिस्तुल पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना देशी बनावटीचे पिस्तूल पुरविणाऱ्या महाविद्यालयीन युवकांसह चौघांना स्वारगेट पोलिसांनी पकडले

स्वारगेट स्थानक परिसरात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली

लोणार रामसर स्थळ लोणार सरोवर हे जागतिक रामसर साईट म्हणून घोषित झालं असून याबद्दल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी वन विभागाचं अभिनंदन केलं आहे

वनमंत्री संजय राठोड यांनी काल सांगितलं आता निसर्ग पर्यटनाच्या अनूषंगानं लोणार सरोवर परिसर विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे

त्यानंतर पुन्हा तापमानात घट होऊ लागेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे दरम्यानच्या काळात हवामान कोरडं असलं तरी काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ असेल बूधवारी कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात

राज्याचे गृहमंत्री दिवाळीसाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीत राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी ठरला पाडव्याचा मुहूर्त आणि प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना देशाची आदरांजली आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार